अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्याशिवाय राज्यं किंवा विद्यापीठं विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार राज्य सरकारांना आयोगाने ठरवलेल्या तारखेत परीक्षा घेणं शक्य नसेल तर त्यांनी आयोगाशी संपर्क साधून परीक्षेच्या नवीन तारखा निधोरित कराव्यात आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे राज्यांना परीक्षा घ्यावी लागेल त्यात कोणतीही सवलत मिळणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर युवा सेनेसह काही याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला होता दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा राज्य शासन आदर करत असून यासंदभांत विद्यापीठांच्या कुलगुरूसोबत चर्चा करून परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे काल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बोलताना सामंत यांनी विद्याथ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणं आवश्यक असल्याचं नमूद करत या परिस्थितीत परीक्षा घेतल्या गेल्यास विद्यार्थ्यांना संसर्ग व्हायला नको याकडेही लक्ष वेधलं दरम्यान अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्वागत केलं आहे या विषयावरील वाद आता शांत होईल अशी आशा त्यांनी ट्वीट संदेशातून व्यक्त केली आहे

यामध्ये राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह पश्चिम बंगाल राजस्थान झारखंड छत्तीसगड आणि पंजाब राज्य सरकारच्या मंत्र्यांचा याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे

मात्र हा निर्णय देताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत विचार झाला नसल्याचं काल दाखल केलेल्या प्नर्विचार याचिकेत म्हटलं आहे

दरम्यान जेईई आणि एनईईटी घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्षानं काल देशव्यापी आंदोलन केलं कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी केली आहे राज्यातही विविध जिल्ह्यात काल काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला परभणी लातूर नांदेड जालना गडचिरोलीमध्ये कार्यकर्त्यांतनी आंदोलनात सहभाग घेत निदर्शनं केली तसंच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं

अण्णांनी दिल्लीत येऊन आप सरकारच्या विरोधात भाजपानं सुरु केलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभागी व्हावं असं पत्र भाजपच्या दिल्ली प्रदेश अध्यक्षांनी अण्णा हजारे यांना पाठवलं होतं त्यावर अण्णा हजारे यांनी हा सवाल केला आहे आपण कधीही पक्ष पाहून आंदोलन केलं नाही असंही ते म्हणाले

मुंबई वगळता राज्यात कुठेही मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास परवानगी नाही असंही न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलं आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक सण आणि उत्सवांवर सरकारनं बंधनं घातली आहेत या बंधनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं राज्यात फक्त मुंबईतच मोहरम ताजियाची मिरवणूक काढता येईल या मिरवणूकीत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सहभागी होता येणार नाही असं स्पष्ट नमूद केलं आहे

देशातल्या दहा राज्यांमध्ये हिंदू समाज अल्पसंख्य आहे मात्र अद्याप तसं जाहीर करण्यात आलेलं नाही असं या याचिकेत म्हटलं आहे यासंदर्भात केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे यासंदर्भात केंद्राचं म्हणणं जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय गृह मंत्रालय विधी आणि न्याय मंत्रालय तसंच अल्पसंख्याक मंत्रालयाला नोटीस बजावली आहे

ते काल पुण्यात बोलत होते कोविड प्रतिबंधासंबंधात अद्याप समाधानकारक स्थिती नाही असं फडणवीस यांनी नमूद केलं अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीनंतर समोर येत असलेले खुलासे आश्चर्यकारक असल्याचं फडणवीस म्हणाले

सीबीआयने रियाला चौकशीसाठी बोलावण्याची ही पहिलीच वेळ होती सीबीआयने रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती याची या प्रकरणी ग्रुवारी सुमारे आठ तास चौकशी केली

आपल्याला मधुमेह तसंच उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यानं तुरुंगात कोरोना विषाणू संक्रमण होण्याचा धोका असल्यानं जामीन देण्याची मागणी भारद्वाज यांनी केली होती मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य सरकारनं भारद्वाज यांना सर्व वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात असून कोविड संसगोपासून बचावाची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचं न्यायालयाला सांगितलं

सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते सफाई कामगारांबाबतचा लाड पागे समितीचा अहवाल आणि सद्यस्थिती यांचा समन्वय साधून योग्य निर्णय घेतला जाईल असं मुंडे यांनी सांगितलं कामगारांच्या निवाऱ्याचा प्रश्न तसंच वारसा हक्क नियुक्तीसंदर्भातला प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुंडे म्हणाले

राजभवन इथं झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाटीया यांना पदाची शपथ दिली

कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे

औरंगाबाद इथं काल नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला

जालना जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला

मुंबईतल्या जिम चालकांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते जिमच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी शासनास सादर करावीत त्याआधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले

त्यामुळे चिठ्ठीच्या आधारे भाजपचे विजय पाटील सभापती तर काँग्रेसचे बाळासाहेब मार्लापल्ले उपसभापती म्हणून निवडून आले होते या पंचायत समितीत भाजपचे नऊ काँग्रेस तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य असं पक्षीय बलाबल आहे कालच्या अविश्वास ठरावादरम्यान भाजपच्या सहा सदस्यांनी पक्षाचा व्हीप डावलून विरोधात मतदान केलं

संघटनेच्या वतीनं काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम इथं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर दुध उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा काढला त्यावेळी शेट्टी बोलत होते

या मोर्चात शेतकरी आपल्या पशुधनासह सहभागी झाले होते

स्वाक्षऱ्यांचं हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं जाणार आहे

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये किंवा त्याचा प्रसार होऊ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी येऊन गणेश विसर्जन टाळावं असं महापौरांनी म्हटलं आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही यंदा खबरदारीच्या उपाययोजना केल्याबद्दल महापौरांनी आभार मानले आहेत